भारताची ऊर्जा जगाला ऊर्जा देईल पंतप्रधानांचं प्रतिपादन

औरंगाबादमध्ये आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचं आज उद्घाटन

जादा भाव मिळत असल्यानं शेजारच्या जिल्ह्यातला सोयाबिन विक्रीसाठी वाशिमकडे

क्ठलीही अधिकृत घोषणा न करता नाशिकच्या व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रोखले

नैऋत्य मान्सूननं विदर्भ खानदेशासह मराठवाड्याच्याही काही भागाचा निरोप घेतला

सेरावीक या संस्थेनं आयोजित केलेल्या चौथ्या भारत ऊर्जा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मोदी यांनी तेल आणि भूगर्भ वायू क्षेत्रातल्या जगातील प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर द्रद्रश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ऊर्जा सुरक्षेला आपलं अधिकाधिक प्राधान्य असून देशाचं ऊर्जा क्षेत्रातलं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित असल्याचं मोदी यावेळी म्हणाले स्वावलंबी भारत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असंही त्यांनी सांगितलं

या टप्प्यामध्ये अनेक भाग नक्षलग्रस्त तसंच सुरक्षिततेच्या द्रष्टीने संवेदनशील आहेत

या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी या केंद्रा मार्फतच नैसर्गिक उत्पादन म्हणून प्रमाण पत्र मिळवून दिलं जाईल तसंच त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विपणानाची योग्य संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे वाढिव भाव वाशिम आणि मंगरुळपिर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यानं शेजारील अकोला अमरावती यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी आपला माल तिथे विक्रीसाठी आणत आहेत त्यामुळे मध्य रात्रीपासूनच या बाजार समिती समोर मालवाह् वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत

कांदा कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारनं घातलेले निर्बंध आणि प्राप्तीकर विभागानं काही व्यापाऱ्यांवर नुकतेच टाकलेले छापे यामुळे कांद्याच्या चढ्याभावात आपलं उखळ पांढरं करून घेण्याची संधी हातची जात आहे हे पाहून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी काल कोणतीही अधिकृत घोषणा न करता कांद्याचे लिलाव बंद केले लिलाव होणार नाहीत असे निरोप केवळ समाजमाध्यमांवरून पसरवण्यात आले त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणलाच नाही जे छोटे शेतकरी आशेनं आपला कांदा घेऊन आले होते त्यांचा मात्र हिरमोड झाला

मात्र केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानंतर अगोदरचा कांदा विकल्याशिवाय नव्याने कांदा घेऊन साठवणूक करायची नाही अशी भूमिका व्यापारी वर्गाने घेतल्याचे सूत्रानी सांगितले

तसंच पाणी साठा आणि भूजलपातळीतही लक्षणीय वाढ झाली हा पॅटर्न आता इतरत्रही वापरला जाणार असल्याची माहिती काल प्रशासनानं दिली गाव तिथे अधिकारी ग्रामीण भागातील मुलांनी मोठ्या कष्टानं पदवी घ्यावी आणि सरकारी नोकरीसाठी कायम संघर्ष करावा तर मूलींनी कॉलेजचं नूसतंच तोंड पहावं आणि लग्न झाल्यावर दिल्या घरी सुखी व्हावं हीच परंपरा ग्रामीण भागात चालत आली आहे या परंपरेला छेद देण्याचा संकल्प वाशिम येथील समाज सेविका किरण गिर्हे यांनी उचलला असून ग्रामीण भागातील दूर्बल घटकातील हुशार विद्यार्थी मोठे अधिकारी व्हावेत आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचं सशक्तीकरण व्हावं या दृष्टीकोनातून त्या गांव तिथे अधिकारी ही संकल्पना राबवत आहेत

यंदा कोरोना निर्बंधांमुळे पालखी सोहळ्याला परवानगी नव्हती तरीही मिरवणूक काढल्याबद्दल शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालखी राज्यात बह्तांश ठिकाणी दसऱ्याला मिरवणूका पालखी सोहळ्यांना परवानगी नव्हती पण रायगड जिल्ह्यात श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्याला मात्र ती मिळाली होती सोमवारी हा पालखी सोहळा नियमांचं पालन करत साजरा झाला या पालखीला सशस्त्र पोलिसांची मानवंदना दिली जाते ब्रिटिश काळापासून असलेल्या या परंपरेचही पालन करण्यात आलं

गेल्या काही महिन्यांचा त्यांचा हा वनवास भारती विद्यापीठानं काल संपवला

जीवनातील कट्सत्यावर भाष्य करणारी कादंबरी अशा शब्दांत अनेक साहित्यिकांनी त्याची मुक्तकंठानं प्रशंसा केली गोरे यांची ही कादंबरी प्रचंड गाजली

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावी पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सहयोगी प्राध्यापकाची नोकरीही मिळाली पण अवघ्या सहा महिन्यांनंतर कोरोना टाळेबंदीत त्यांना नोकरी गमवावी लागली आणि कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ आली माध्यमांतून त्याबाबत आलेल्या बातम्यांची दखल घेत आता भारती विद्यापीठानं आपल्या सांगली येथील रुग्णालयात वरिष्ठ लिपिक या पदावर त्यांची नियुक्ती केल्यानं अखेर या साहित्य अकादमी प्रस्कार प्राप्त लेखकाची उपेक्षा संप्रष्टात आली आहे

मराठा फडणवीस सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आलं नाही मग शिवाजी पार्कवरून सर्व समाजांना न्याय देण्याच्या पोकळ घोषणा कशाला करता त्मच्या टॅगलाइनप्रमाणे काहीतरी करून दाखवा असा खोचक टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे नोकरभरतीमध्ये नियूक्त झालेल्या पण रूजू न केलेल्या उमेदवारांच्या काल पूण्यात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते

राज्याला अखंडीत वीज प्रवठा करण्यात महत्वाची भूमिका वठविणाऱ्या ऐरोलीच्या राज्य भार प्रेषण केंद्राला राऊत यांनी काल प्रत्यक्ष भेट देऊन या केंद्राचं कामकाज कसं चालतं याची पाहणी केली मुंबईला होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर अतिरिक्त वीज पुरवठा करणं ही जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही तुमच्या झालेल्या चूका लपवत आहात काय असा सवाल राऊत यांनी यावेळी केला तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

दरोडा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या वाटूर इथं जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा टाकणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी काल अटक केली

प्रशासनान तो हटवण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती

याप्रकरणी पोलिसांनी नरेश कांतीलाल गवळी आणि साईकिरण वसंत यादव या दोघा तरुणांना अटक करून नंतर नोटीस बजावत सोडूनही दिलं मंदिर आंदोलन सोलापूर जिल्ह्यात पानगावनजीक काल काही लोकांनी जय श्री राम मंदिर खुले करा अशा घोषणा देत एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलीसांनी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग मंत्री सतीश आरगडे संजय आरगडे ऋषिकेश आवटे दत्ता दळवी या चार संशयितांना अटक केली आहे मातंग मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावर मातंग समाजाची शिखर परिषद गठित करण्यात येईल अशी माहिती माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी काल सोलापुरात वार्ताहर परिषदेत दिली मातंग समाजाच्या प्रशांवर पुण्यात झालेल्या पहिल्या बैठकीनंतर काल सोलापुरात झालेल्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला

काही अंगणवाड्यांमधील आहार भिजला असून काही शाळांची पडझड झाली भिजलेल्या आहाराच्या नोंदी घेऊन तो बदलून देण्यात येईल असं काल प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं रिपब्लिकन पक्ष अभिनेत्री पायल घोष यांनी काल रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला घोष यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करत असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी यावेळी वार्ताहर परिषदेत केली हवामान नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण विदर्भ आणि खानदेशासह मराठवाड्याच्याही बऱ्याच भागाचा निरोप घेतला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अजूनही मान्सूनचं अस्तित्व कायम असलं तरी आज तो तिथ्रनही काढता पाय घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे काल महाराष्ट्राच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरींनी हजेरी लावली उद्या अशा सरी फक्त कोकणात अपेक्षित आहेत त्यानंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे उद्या संध्याकाळपर्यंत नैर्ऋत्य मान्सूननं संपूर्ण देशाचाच निरोप घेतलेला असेल आणि उद्याच दक्षिण भारतात हिवाळी पाऊस घेऊन येणारा ईशान्य मान्सून सुरु होईल अशी अपेक्षा आहे

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विक्षासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार